या टप्प्यात

मुदराई वगळत सर्व मतदारसंघांमधे संध्याकाळी सहावाजेपर्यंत मतदान चालेल मदुराईमधे कलाजागर उत्सव सुरु असल्यामुळे रात्री आठ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या राज्यातल्या दहा मतदारसंघात आज सकाळी सात वाजता उत्साहात मतदान सुरू झालं मतदानाच्या रांगा काही ठिकाणी लागल्या होत्या

काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं मतदान प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला होता यंत्रात बदल केल्यानंतर मतदान सुरळीत सुरू झालं उन्हाचा पारा अधिक असल्यानं मतदानाचा वेग संथ आहे

उस्मानाबादमधे मतदान सर्वत्र शांततेत सुरू आहे उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या इमारतीत सखी मतदान केंद्रावर आकर्षक सजावट करण्यात आली

सकाळी काही वेळ उमरगा तालुक्यातल्या येणेगूर आणि गुंजोटी तसंच भूम तालुक्यातल्या गिरवली मतदान केंद्रावर काही वेळ इव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मतदान प्रक्रिया थांबली होती लातूर शिल्या मतदानाविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून

या मतदारसंघातल्या बाळापूर तालुक्यातल्या कवठा इथं इव्हीएम फोडल्याप्रकरणी श्रीकृष्ण प्यारे याला ताब्यात घेतलं आहे बुलडाणा लोकसभा मतदारसंघात बुलडाणा चिखली खामगाव देऊळगाव राजा सिंदखेड राजा मेहकर लोणार या तालुक्यातल्या मतदान केंद्रांचा समावेश आहे बुलडाणा मतदारसंघात सर्वत्र उत्साहात मतदान सुरू असून दिव्यांगांचा उत्साहही लक्षणीय होता लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दहा मतदारसंघात आज शांततेत मतदान सुरू झालं दिग्गज नेत्यानी आपला मतदानाचा हक्क बजावला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेड इथं मतदानाच्या रांगेत उभं राहून मतदान केलं भोकरच्या आमदार अमिता चव्हाण यांनी नांदेडमधल्या शिवाजीनगर भागातल्या मतदानाचा हक्क बजावला विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या नाथरा या आपल्या गावी मतदान केलं तर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला लातूर लोकसभा मतदारसंघातले भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी चाकूर तालुक्यातल्या धरणी इथं मतदान केलं लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी औराद शहाजनी इथं पत्नीसह जाऊन मतदान केलं हिंगोली लोकसभा मतदार संघातले शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी सकाळी नांदेड इथ जगंमवाडी परिसरातील मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला विदर्भातील गोंडवन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ एन व्ही कल्याणकर यांनी नांदेड शहरातील टिळकनगर इथल्या मतदान केंद्रात मतदान केलं हिंगोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शिवरानी नरवाडे यांनी शेवाळा इथं मतदानाचा हक्क बजावला शिपिंग कॉर्परेशनचे सदस्य विजय जाधव यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातल्या रिसोड इथं मतदान केलं सोलापूर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे भाजपाचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांनी मतदान केलं अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आपल्या परिवारासह सकाळीच मतदानाचं कर्तव्य बजावलं अमरावती लोकसभा मतदारसंघात मोझरी इथल्या दिनेश शेळके याचा आज विवाह असतानाही त्यानं मुंडावळ्या बांधून अगोदर मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर तो विवाहासाठी रवाना झाला

त्यामुळे इथल्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला

प्रशासनाच्या वतीनं त्यांना मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं परंतु ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या फुलारवाडी इथल्या ग्रामस्थांनी अचानक मतदानात भाग घेणार नसल्याचं सांगितल्याची माहिती मिळत आहे प्रशासनानं त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला परंतु या ग्रामस्थांनी मतदानात भाग घेण्यास नकार दिला आहे मात्र त्यांच्या बहिष्काराचं कारण समजू शकलं नाही मानवत तालुक्यातल्या मौजे शेवडी इथं मतदान केंद्राबाहेर गर्दीमुळे किरकोळ अनुषित घटना घडली परंतु वेळीस पोलिसांनी पोहचून परिस्थिती आटोक्यात आणली आता या केंद्रावर शांततेत मतदान सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या कुंडल अंकलगी आणि आळगी या तीन गावांतल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे उजनी धरणातनं पाणी सोडलं नाही या कारणानं ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे आजच्या मतदानाविषयी विश्वेषण विवेचन करणारा विशेष रेडिओ ब्रीज कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे सादर करण्यात येणार आहे आज रात्री सव्वा आठ वाजता अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल राज्यातल्या तिस या आणि चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत रायगड जिल्ह्यात माणगाव इथं शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा आज अलिबाग इथं होणार आहे

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवसं आहे

जेट एयरवेजनं विमानसेवा तात्पुरती बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई उड्डाण विभागाचे सचिव प्रदीप सिंग खरोला आज विमानतळ आणि विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक होत आहेत या बैठकीत प्रवासी क्षमता उड्डाणाच्या वेळा आणि प्रवाशांसाठीच्या सोयी अशा महत्वाच्या मृद्यांवर चर्चा होत आहे